निर्भया सामुहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपिंना फाशीची शिक्षा घोषित

आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसार माध्यम सन्मान प्रस्काराचं आज केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या हस्ते वितरण

नागपूर वाशीम अकोला जिल्हा परिषद निवडण्कांचं मतदान आज संपन्न

यासंदर्भातला निर्णय आज दिल्ली न्यायालयानं दिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतिश कुमार अरोरा यांनी या शिक्षेची घोषणा केली म्केश विनय शर्मा अक्षय सिंग आणि पवन ग्प्ता अशी आरोपींची नावं आहेत भारत आणि अमेरिका यांच्यातलं नातं विश्वास परस्परांचा आदर आणि सामंजस्य यावर आधारित असून ते अधिकाधिक बळकट होत गेलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना द्रध्वनीवरुन नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रांमधे सहकार्य वाढवण्यासाठी आपण उत्सूक असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी उभय देशांमधे धोरणात्मक भागीदारी दृढ झाली याचा त्यांनी उल्लेख केला अध्यक्ष ट्रम्प त्यांचे क्ट्ंबिय आणि अमेरिकेचे नागरिक यांना उत्तम आरोग्य उत्कर्ष आणि यश लाभो अशा श्भेच्छा मोदी यांनी यावेळी दिल्या

ते काल प्ण्यात एका कार्यक्रमात बोलत होते पर्यावरणपूरक इंधनाम्ळे पर्यावरण आणि अर्थव्यवस्था दोघांना फायदा होतो असं ते म्हणाले गेली अनेक वर्ष इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यासंदर्भात विचार स्रु होता पण आम्ही खऱ्या अर्थानं त्याची अंमलबजावणी करायचं ठरवलं आहे असं त्यांनी सांगितलं सर्वच तेल कंपन्या पर्यावरणपूरक इंधनाचा विचार करू लागल्या आहेत हे एक सकारात्मक पाऊल आहे त्याम्ळे कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी होईल असंही गडकरी म्हणाले महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये लोकशाही शिस्तीचे वातावरण असणे गरजेचे आहे स्वायत महाविद्यालये आणि विद्यापीठांनी याबाबत विचार करुन योजना निर्मितीसाठी आपल्या सूचना कळवाव्यात नवीन आरतास नव्या विचारांची आणि जून्या आदर्शांची गरज आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मुंबई इथं केले

बिर्ला महाविदयालय कल्याण आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एडवान्स्ड स्टडी शिमला यांच्या संयुक्त विद्यमाने एटोनॉमस कॉलेजेस इन इंडिया द रोड अहेड या विषयावर दवी दिवसीय कार्यशाळेचे वरळी इथं आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यम सन्मान प्रस्कारांचं वितरण आज नवी दिल्ली इथं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालं योगाच्या प्रसारात प्रसारमाध्यमांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं गेल्या जूनमध्ये हे प्रस्कार सुरु केलेत

त्यातले अकरा प्रस्कार वृत्तपत्रांमधल्या योग विषयक उत्कृष्ट वार्तांकनासाठी दिले आहेत आठ प्रस्कार द्रचित्रवाणीवरच्या तर अकरा प्रस्कार नभोवाणीवरच्या उत्कृष्ट वार्तांकनासाठी दिले आहेत योग ही भारताची जागतिक ओळख असून ते आरोग्य रक्षणाचं उत्कृष्ट साधन आहे असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं दरम्यान आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक वृत विभागाला या प्रस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे राज्यातील तृतीय पंथीयांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असलेले तृतीयपंथीय कल्याण मंडळ शासन निर्णय होऊनही प्रलंबित आहे हे मंडळ तत्काळ अस्तित्वात आणण्याचे निर्देश उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई इथं दिले तृतीय पंथीयांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बळकीत पवार बोलत होते तृतीय पंथीय समाज घटकांची सर्वांगीण उन्नती व्हावी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जावे तसेच या समाजघटकांच्या समस्या बहतांश विभिन्न स्वरुपाच्या असल्यामुळे शासनाचे विविध विभाग आणि या क्षेत्रातील कार्यरत तज्ज्ञ व्यक्तींचे मिळून त्यांच्या विकासाकरिता तृतीय पंथीय कल्याण मंडळ रुपाने स्वतंत्र कल्याणकारी उपाययोजनात्मक यंत्रणा निर्माण केली जाईल

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचं मतदान आज झालं

वाशीम इथं जिल्हापरिषदेच्या बावन्न गटात आणि सहा पंचायत समितींच्या एकशे चार जागांसाठी मतदान घेण्यात आलं

अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडण्कीच्या मतदानही आज पार पडलं

निकाल उदया जाहीर होणार आहेत केंद्रीय मन्ष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी पळसोबढे इथं नागपूरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकृळे कोराडी ग्रामपंचायत इथं तर राज्याचे पश् संवर्धन आणि द्ग्ध विकास मंत्री स्नील केदार यांनी सावनेर इथ आपला मतदानाचा हक्क बजावला लोकसभा आणि विधानसभेत अन्सूचित जाती आणि अन्सूचित जमाती आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्याच्या संसदेच्या निर्णयाला अनुमोदन देण्यासाठी राज्य विधीमंडळाच विशेष अधिवेशन उद्या बोलावण्यात आलं आहे अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल कामकाज सल्लागार समितीची बछक झाली नव्या वर्षातलं हे पहिलंच अधिवेशन असल्यानं राज्यपालांचं अभिभाषण होणार असून ते दोन्ही सभागृहामध्ये पटलावर ठेवलं जाईल विद्युत ग्राहकाला केंद्रबिंदू मानून ऊर्जा विभाग अधिकाधिक लोकाभिम्ख करावा त्याकरिता विभागाने सकारात्मकता वाढवावी असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज विभागाच्या आढावा बष्ठकीत दिले

राऊत म्हणाले हा विभाग अतिशय महत्वाचा विभाग असून सर्वसामान्य लोकांना सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे त्यासाठी विभागाने दक्ष रहावे गरीब आणि गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याअंतर्गत नागप्रातील पाच ठिकाणी शिवभोजन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली शिवभोजन सुरु करण्यात येणाऱ्या स्थळांमध्ये डागा हॉस्पिटल गोळीबार चौक गणेशपेठ बसस्थानक मातृसेवासंघ हॉस्पिटल महाल कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना मार्केट आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल नागपूरचा समावेश आहे

राज्यातील माजी समिक आणि लष्करात कार्यरत असणाऱ्या जवानांच्या कृट्बियांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यासाठी प्राधान्य दयावे याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची सुचना माजी समिक कल्याण मंत्री दादाजी भूसे यांनी आज मंबई इथं दिली मंत्रालयात माजी समिक कल्याण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर भूसे यांनी आढावा बठक घेतली यावेळी विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह उपस्थित होत्या

गोंदिया जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज कागदविरहित करण्याच्या उद्देशाने आय पास ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे सर्व जिल्ह्यात ही प्रणाली राबविण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे गोंदिया जिल्ह्यातील सर्व अंमलबजावणी यंत्रणांना आय पास संगणकीय प्रणालीबाबत माहिती देण्यासाठी आज सकाळी जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया इथं प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होत या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रम्ख आणि नियोजन विभागाशी संवंधित क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते

या परिसरात अवध बोअरवेलला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी शब्रेश नवाल यांनी रिग माऊंटेड वाहनाच्या वाहत्कीस बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे या परिसरात शासकीय यंत्रणेमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल करावयाचे झाल्यास विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचे अधिकार उपविभागीय महसूल अधिकारी यांना देण्यात आले आहेत या अधिसूचनेचा भंग झाल्यास वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्यात येईल

ग्वाहाटी इथला मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता द्खापतीमुळे काही काळ संघाबाहेर असलेले जसप्रीत ब्मराह आणि शिखर धवन यांचं संघात पुनरागमन झालं आहे आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून या सामन्याच धावतं समालोचन संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून प्रसारित केलं जाईल